ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ही मागणी केली होती

वैद्यकीय पदव्य्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली नोकर भरतीची प्रक्रिया यापूर्वीच स्थगित करण्यात आलेली आहे

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आजपासुन सलग तीन दिवस व्हर्च्युअल सुनावणी करण्याचा निर्णय पूर्वी घेतला होता परंतु या प्रकरणाची व्याप्ती पाहता तसेच यामध्ये अनेक हस्तक्षेप याचिकाकर्ते असून त्यांनाही आपली बाजू मांडण्याची प्रेशी संधी मिळणे आवश्यक असल्याने ही सूनावणी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष घ्यावी अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे मराठा आरक्षणाच्या विरोधकांकड़न वारंवार स्थगितीची मागणी केली जाते परंतु न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे असे मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पृढची सुनावणी शुक्रवारपर्यंत प्रढे ढकलण्यात आली आहे

य्जीसी अर्थात विद्यापीठ अन्दान आयोगानं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांना आव्हान देण्याच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज स्नावणी झाली यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर बुधवारपर्यंत एकत्र उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने यूजीसीला दिले आहे

यातलं एक चाचणी केंद्र मुंबईतल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत आहेत इतर दोन केंद्र नोएडा आणि कोलकत्यात आहेत जानेवारीमध्ये कोरोनाची चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती आता ही संख्या तेराशेपेक्षा अधिक झाली आहे

देशातल्या ग्रामीण भागातल्या वैद्यकीय स्विधा वाढविण्याच गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच मास्क वापरणे परस्परांपासून स्रक्षित अंतर ठेवणे यासारख्या गोष्टी अजूनही स्रूच ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

राज्यात प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती स्थापन करणार असल्याची माहिती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली यामध्ये गावातल्या मान्यवरांचा समावेश केला जाणार आहे गावकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी यावर ही समिती देखरेख ठेवणार आहे

म्ंबईतल्या चाचणी केंद्राविषयी राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ स्नेहा महाले यांनी अधिक माहिती दिली सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला न्कसान पोहच् शकतं हे लक्षात घेण्याची गरज आहे असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागानं दिला आहे

साबण आणि पाण्याचा पर्याय जिथं उपलब्ध नाही केवळ त्याच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा साबणाने स्वच्छ हात ध्तले तरी प्रेसे असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे सॅनिटायझरच्या अतिरेकी वापरानं त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणही मरतात आणि मग हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत त्या पार्श्वभ्मीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे नाशिकमधे वडाळा गावातल्या महेबूबनगर इथं सॅनिटायझरम्ळे लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला तर त्या महिलेचा पती गंभीररित्या भाजला आहे घरातल्या जळत्या मेणबतीसमोर सॅनिटायझर स्प्रे चा वापर केल्यानं आगीचा भडका उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे तर तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार स्रु असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ध्वळे जिल्ह्यात आज चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

आज दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं

दोघींवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते प्णे जिल्ह्यातल्या संभाव्य रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन जिल्ह्यात तातडीनं किमान तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयं उभारावीत असे निर्देश उपम्ख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले पवार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे निर्बंध कायम असल्यानं ऐन श्रावणातही राज्यातली बहतांश शिवमंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वरासह जिल्ह्यातली अनेक शिव मंदिरं बंद आहेत दर श्रावणी सोमवारी होणारी त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा रद्द करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथलं आठवं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणातील पहिला श्रावण सोमवारी ज्योतिर्लिंग नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांड्रंग माचेवाड यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता करण्यात आली परळी वैजनाथ इथल्या ज्योर्तिलिंग मंदिरात लॉकडाऊन मुळे भाविकांना मंदिर गाभाऱ्यात प्रवेश नाही मात्र परळी इथल्या भाविकांनी मंदिर प्रवेशद्वारावरच प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतलं नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर इथलं परमेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी बंद असून भक्ताविना शासकीय प्जाऱ्यांकडून अभिषेक पूजा अर्चा करण्यात आली ध्वळे जिल्ह्यासह खान्देशातल्या कुलस्वामिनी कानुमातेचा उत्सव यंदा कोरोना विषाणुच्या साथीमुळे अत्यंत साध्या पध्दतीनं साजरा करण्यात आला कोरोनामुळे घरकाम करणाऱ्या अनेक महिलांचे रोजगार हिरावले गेल्यानं रोजंदारीवर चालणाऱ्या क्ट्ंबावर आभाळ कोसळलं मात्र अशा गरज् महिलांना अकोला शहरातल्या होप संस्थेने नवी दिशा मिळवून दिली आहे या महिलांना शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलं आहे त्यांनी बनवलेल्या मूर्तीना भक्तांकडून प्रचंड मागणी आहे त्यामुळे सध्यातरी तरी कोरोना काळात बाप्पा खऱ्या अर्थाने या महिलांसाठी विघ्नहर्ता ठरला आहे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून या महिला परिसरातील एका महिलेच्या घरी दोनदोन तीनतीनच्या समूहानं मूर्ती तयार करतात

कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सुक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगाच्या मदतीसाठी राज्यसरकार उपाययोजना निश्चित करत असल्याचं उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे या क्षेत्राच्या गरजा काय आहेत याचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी सांगितलं टाळेबंदीच्या काळात उत्पादन ठप्प झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार पडत असून आपल्याला वीजबिलातून सूट मिळावी अशी मागणी सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग क्षेत्रानं केली आहे ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं योजनेची आखणी केली जाईल असं ते म्हणाले दरम्यान महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या क्षेत्राबाहेरच्या उदयोगांनी आपण करत असलेल्या खरेदीवर अन्दान द्यावं अशी मागणी केली होती या मागणीची पूर्तता सध्या होऊ शकत नाही असं उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केलं वाधांच्या संख्येची अच्क नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज ब्क ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हा प्रस्कार देशाच्या जनतेला अर्पण करणार आहेत

येत्या दोन दिवसांत कोकणात बहतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या काळात विदर्भात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे भारतीय हवामान विभागाच्या स्थापना दिनाच्या निमितानं केंद्रीय भू विज्ञान मंत्रालयानं आज मौसम नावाच्या मोबाईल ऍपचं उदघाटन केलं